या शिष्टमंडळानं जम्मू आणि कश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांच्यासह मुख्य सचीव बी

आर सुब्रम्हण्यम आणि वरीष्ठ प्रशासकिय अधिकाऱ्यांची भेट घेतली उच्च न्यायालयात जाऊन शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी जम्मू काश्मिरच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गीता मित्तल यांचीही भेट घेतली या शिष्टमंडळामधे जर्मनी क्ट्रिडा फ्रान्स न्यूझीलंड मेक्सिको इटली अफगाणिस्तान ऑस्ट्रिया उजबेकीस्तान पोलंड आणि युरोपियन संघाचे राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे या शिष्टमंडळानं काल श्रीनगरला भेट देऊन तिथले काश्मीरी व्यापारी महिला व्यावसायिक तसंच उद्योजकांची भेट घेउन व्यापार आणि पर्यटनाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली तसंच त्यांनी अनेक नागरी संस्थाचे सदस्य राजकीय नेते खेळाडू स्थानिक युवक आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिर्धीची भेट घेतली सेनेच्या वरिष्ठ अधिका यांनी श्रीनगरमधल्या सुरक्षेसंदर्भातल्या सद्यस्थितीबाबत शिष्ट मंडळाला माहिती दिली नोवेल कोरोना वायरसच्या नियंत्रण आणि प्रतिबंधनासाठी केलेल्या विविध उपाययोजनांच्या यासाठी तयार करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या उच्चस्तरीय समितीनं आढावा घेतला आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस जयशंकर विमान उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी आदी मंत्री उपस्थित होते

वुहानमधून परत आलेल्यांसाठी तयार करण्यात आलेल्या निरीक्षणगृहाची तसंच यापैकी कोणालाही विषाणूची लागण झाली नसल्याची माहिती यावेळी मंत्र्यांच्या समितीला देण्यात आली

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांना ही माहिती दिली सीमा भागात सातत्यानं लक्ष ठेवलं जात आहे तसंच विमानतळावरच्या तपासणी यंत्रणाही सुरु असल्याची खात्री करुन घेतली जात आहे प्रधानमंत्री कार्यालयासह इतर संबंधित मंत्रालयाचंही परिस्थितीवर लक्ष आहे असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं सरकारनं आवश्यक औषधांचा साठाही करुन ठेवल्याचं ते म्हणाले सरकारनं नवी दिल्लीतल्या प्रवासी भारतीय केंद्राला सुषमा स्वराज भवन आणि परराष्ट्र सेवा संस्थेला सुषमा स्वराज परराष्ट्र सेवा संस्था असं नाव देण्याचं ठरवलं आहे परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या जयंतीदिनी उद्या हे नामकरण होणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली सुषमा स्वराज यांनी गेली काही वर्ष परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून मोठे योगदान दिले होते त्यांचं गेल्यावर्षी ऑगस्टमधे निधन झालं घरगुती वापराच्या ग्राती सिलिंडरच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किंमतीवर अवलंबुन असून सध्याची वाढ ही त्यामुळेच ही दरवाढ झाली आल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे

सवलतधारक गस्तीग्राहकांना सरकारकडून सबसिडी देऊन या दरवाढीमधून वगळण्यात आलं आहे

त्या नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते

या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं

अंमली पदार्थाची तस्करी आणि व्यापार रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं काही निश्चित दृष्टीकोनातून पावलं उचलली आहेत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं अंमली पदार्थ तस्करी रोखण्याबाबत नवी दिल्ली इथं बिमस्टेक राष्ट्रांच्या आज झालेल्या परिषदेत ते बोलत होते अंमली पदार्थांच्या आव्हानांचा बीमोड करण्यासाठी विविध संस्थांमधे समन्वय साधण्याबाबत सरकार आराखडा तयार करत आहे अशी माहिती त्यांनी दिली अंमली द्रव्यांच्या वापराला देशात बंदी असून त्यांची आयात निर्यात करायला परवानगी दिली जाणार नाही असं ते म्हणाले अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं

केंद्रिय बंदर विकास मंत्री मनसुख मांदवीया यांनी म्हटलं आहे की आंतरदेशीय जलमार्ग हे देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते सरकार देशात चार हजार किलोमिटर लांबीचे जलमार्गांची निर्मिती करत असल्याचही त्यांनी सांगितलं यामुळे दळणवळणाचा खर्च वाचेल असं सांगतांना ते म्हणाले की भारताची अर्धी लोकसंख्या ही गंगेच्या किनाऱ्यावर राहते त्यांना त्यांचा चांगलाच फायदा होईल

चावलाचं आजच लंडनमधून भारतात प्रत्यार्पण झालं आहे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी सुधीर कुमार सिरोही यांनी ही पोलिस कोठडी सुनावली

प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी आज जम्मू काश्मिरच्या संभा जिल्ह्यातल्या विजयपूर भागात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था अर्थात एम्स च्या वास्तूचे भूमीपूजन केलं यावेळी त्यांच्याबरोबर जम्मू आणि पूंछ चे खासदार जुगल किशोर शर्मा नायब राज्यपालांचे सल्लागार राजीव सिंग भटनागर एम्सचे संचालक कृषीकेश आदी मान्यवर उपस्थित होते जम्मू काश्मिर भारतातला पहिला असा केंद्रशासित प्रदेश आहे ज्यांना दोन एम्स रूग्णालयं मिळणार आहेत तंत्रज्ञानामधे वेगानं होत असलेले बदल प्रसारण क्षेत्रानं स्विकारले पाहिजेत सध्या विविध क्षेत्रांमधे समन्वय पाहायला मिळतो तसा तो राखायला हवा असं मत प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिशेखर वेम्पटी यांनी व्यक्त केलं आहे

प्रसारण क्षेत्रात काम करणा या महत्त्वाकांक्षी लोकांनी एकमेकांबरोबर समन्वय आणि सहकार्य वाढवायला हवं असंही ते म्हणाले डिजिटल प्रसारण क्षेत्राच्या विकासामुळे प्रसारण क्षेत्रात बदल होत असून त्यामुळे इतर माध्यमांच्या विकासालाही चालना मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं

हा पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे